विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे विधानसभेचं कामकाज तीन वेळा तहकूब करावं लागलं मराठा आरक्षणाचा मुद्दा सत्ताधारी आघाडीतल्या शिवसेनेनंही लावून धरला यावेळी विरोधकांनी गदारोळ करत राजदंड पळवला तसंच तालिका अध्यक्षांनाही घेराव घातला त्यामुळे सभागृहाचं कामकाज वारंवार स्थगित करण्यात आल

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी द्ष्काळासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला

त्यामुळे कामकाज दोन वेळा अध्या तासासाठी तहकूब झालं

काल पहाटे देवळी तालुक्यातल्या सोनेगाव आबाजी गावाजवळ ही दुर्घटना घडली स्फोटातल्या मृतांच्या कुटंबियांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य जाहीर करण्यात आलं आहे

गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं नवा भारत आणि चित्रपटाच्या विविध शैली हा या महोत्सवाचा केंद्रबिंदू असल्याचं ईफ्फीचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी सांगितलं

एस्पर्न पेपर्स या चित्रपटानं महोत्सवाची सुरुवात तर सिल्ड लिप्स चित्रपटानं महोत्सवाची सांगता होणार आहे

ईद ए मिलादनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत प्रेषित पैगंबरांनी दिलेली प्रेम दया त्याग आणि मानवतेची शिकवण सर्वांनी आचरणात आणणं गरजेचं असून ईदचा सण या शिकवणीला उजाळा देणारा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे औरंगाबाद इथं आज सकाळी साडेआठ वाजता शहागंज परिसरातून जुलूस ए मोहम्मदी काढण्यात येणार आहे द्पारी तीन वाजता बाद नमाजे जोहर नंतर मुबारक की झियारतचं आयोजन करण्यात आल्याचं ईद मिलाद्ननबी समितीच्या वतीनं कळवण्यात आलं आहे औरंगाबाद नजिक खुलताबाद इथं ईदनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

भारत गॅस रिसोसॅस लिमिटेडचे प्रादेशिक अधिकारी कैलास कुलकर्णी यांनी काल अहमदनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

या उच्च गुणवत्तेच्या औषधी जन औषधी केंद्राद्वारे सहज उपलब्ध होत आहेत परभणी शहरातले रहिवासी लक्ष्मीकांत बनसोडे यांनी या योजनेम्ळे औषधींचा खर्च कमी झाल्याचं सांगितलं बनसोडे म्हणाले

त्याचा मला विचार करावा लागत असे

त्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार माणतो

प्रदीप देशमुख असं या अधिकाऱ्याचं नाव असून कर चुकवेगिरी प्रकरणात दंड न आकारता एका हॉटेल व्यावसायिकाचं गोठवलेलं बँक खातं पुन्हा कार्यरत करण्याचं पत्र देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती

उस्मानाबाद जिल्ह्यात परांडा तालुक्यात वीज पड्रन दोन जनावरं दगावली या पावसामुळे कांदा पिकाचं नुकसान झालं तर रब्बी पिकांना दिलासा मिळाला आहे सातारा वाशिम हिंगोली तसंच औरंगाबाद जिल्ह्यातही काल पाऊस झाला

तसंच निजामाबाद पंढरपूर ही गाडी आज तर पंढरपूर निजामाबाद ही गाडी उद्या रद्द करण्यात आली आहे

काल सायंकाळी ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

पहिला सामना ब्रिस्बेन इथं भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजून वीस मिनिटांनी सुरु होईल

मराठा समाजाला इतर मागासवर्गीय समाजातून आरक्षण देण्याच्या विरोधात इतर मागासवर्गीय समाज आठ दिवसात आंदोलन करणार असल्याचं ओबीसी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी सांगितलं ते काल अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते